जीवनावश्यक वस्तू वगळता इतर कुठल्याही कारणासाठी नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही

याचं कारण असं अनेक वेळा लोकांना वाटत असतं आता काय एवढं संकट वाटत नाहीये आपण एक फेरफटका मारून येऊयात हे मौज मजा करण्याची वेळ नाहीये काल आपण एक निर्णय घेतला होता महाशिवराज्याच्या सीमा ह्या सील केल्यात आज आपण आंतर जिल्हा म्हणजे जिल्हा जिल्हाच्या सीमा सुद्धा सील करीत आहोत याचं कारण असं सुदैवानं अजूनही महाराष्ट्रात असे काही जिल्हे बरीच काही ठिकाणे अशी आहेत तिथे हा विषाणू पोहोचलेला नाहीये या जागा आपल्याला सर्वप्रथम ठेवायच्या सुरक्षित ठेवायच्या आहेत जीवनावश्यक वस्तू मात्र लोकांसाठी उपलब्ध राहतील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं ते म्हणाले

मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशीही दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी बोलतांना त्यांनी पुढचे पंधरा दिवस गांभिर्याने वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवा अशा सूचना दिल्या तात्पुरत्या सुसज्ज आरोग्य यंत्रणा निर्माण कराव्यात आवश्यकता असल्यास लष्कराचं मार्गदर्शन घ्यावं गावपातळीवर काम करणाऱ्या आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना आवश्यक वैद्यकीय प्रशिक्षण देण्यात यावं खाजगी आस्थापनांमध्ये कारखान्यात काम करणाऱ्या विशेषत रोजंदारी कामगारांचे वेतन बंद करू नये असं आवाहनही त्यांनी केलं ऑटो रिक्षा तसंच खासगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतुकीवरही मर्यादा घालण्यात आल्या असून दुचाकी वाहनांना शंभर रुपयांचं तर चारचाकी वाहनांना एक हजार रुपयांचं पेट्रोल एका वेळी दिलं जाणार आहे नागरी प्रवठा मंत्री छगन भ्जबळ यांनी काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना सांगितलं

दरम्यान कोरोनाच्या प्राद्भानं आरोग्य व्यवस्थेवर आलेल्या ताणामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता टोपे यांनी व्यक्त केली या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांनी सुरक्षित पद्धतीनं मर्यादेत स्वरुपाच्या आणि सामाजिक स्तरावर व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखलं जाईल अशा पद्धतीनं रक्तदान शिबिरांचं आयोजन करावं असं आवाहन त्यांनी केलं नागरिकांनीही घाबरुन न जाता सुरक्षेची खबरदारी घेत रक्तसंकलनात योगदान द्यावं असंही आवाहन टोपे यांनी केलं आहे सांगली जिल्ह्याच्या इस्लामप्रमध्ये चार जण कोरोनाबाधित झाल्याचं आढळून आलं आहे एकाच कुटुंबातील हे चारही जण हज यात्रेहून आले होते या सर्वांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलं आहे सातारा शहरातही विलगीकरण कक्षातल्या एका महिलेचा अहवाल सकारात्मक आला आहे

आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेत काल चर्चेविना मंजूर झाला देशानं रविवारी पाळलेला जनता कर्फ्यू आणि वैद्यकीय तसंच अत्यावश्यक सेवा प्रवणाऱ्यांना नागरिकांनी केलेलं अभिवादन याचं लोकसभेनं कौतुक केलं राज्यसभेचं कामकाजही काल अनिश्चित काळासाठी तहकूब झालं त्यापूर्वी कार्यकाळ पूर्ण झालेल्या सदस्यांना काल निरोप देण्यात आला

राज्याचा आरोग्य विभाग पोलीस विभाग स्थानिक स्वराज संस्थांचे तसेच प्रशासनातील अधिकारी कर्मचारी त्यांची जबाबदारी जीवाचा धोका पत्करुन उत्तमपणे पार पाडत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे विलगीकरण केलेल्या संशयितांनी निर्बंध मोडून लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करु नये तसे केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन कारवाई करु असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं

काल भाजप आमदारांच्या बैठकीत चौहान यांची गटनेतेपदी निवड झाली कलमनाथ यांच्या नेतृत्वातलं काँग्रेसचं सरकार अल्पमतात आल्यानं कमलनाथ यांनी राजीनामा दिला त्यानंतर भाजपनं सत्तास्थापनेचा दावा केला होता

दरम्यान जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी सर्व यंत्रणेवर सोपवली असून यामध्ये कोणही हलगर्जीपणा करू नये असं आवाहन लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहल केंद्रे यांनी केलं आहे बेजवाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस प्रशासनाला करणार असल्याचं केंद्रे यांनी सांगितलं

विलगीकरण कक्षात भरती असलेल्या आणखी काही संशयितांचे अहवाल येणं बाकी असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ

राज गलांडे यांनी दिली आहे उस्मानाबाद नगरपालिकेनं कोरोना विषाणापासून बचावाचा उपाय म्हणून शहरात बारा ठिकाणी हात ध्ण्यासाठीची केंद्र सुरू केली आहेत

घराबाहेर न जाणे हात धुणे सॅनिटायझरचा वापर करणे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे गावातून बाहेरगावी जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तींची नोंद करण्यात येत आहे तसेच गावात प्रवेश करतांना हात ध्ऊनच प्रवेश करण्याच्या सूचना देण्यात येत आहे

परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिकविमा अनुदान वाटप सध्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक हनमंत जाधव यांनी काल ही माहिती दिली